टाळेबंदी उठवण्याच्या पुढच्या टप्प्यासंदर्भात राज्य सरकारनं काल नवी नियमावली जारी केली

कोरोना विषाणू प्रादुर्भावासाठी लागू असलेले सर्व नियम पाळणं बंधनकारक असेल असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे त्याचबरोबर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जलतरण बॅडमिंटन टेनिस स्कॅश नेमबाजी हे बंदिस्त जागेतले क्रीडा प्रकाराही आजपासून सुरु करण्यास सरकारन परवानगी दिली आहे निर्जंतुकीकरणाची व्यवस्था आणि पुरेशा शारीरिक अंतराचा नियम पाळून खेळाडूंना याठिकाणी सराव करता येईल प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असणारी योग अभ्यास केंद्र सुरु करण्यासही राज्य सरकारनं परवानगी दिली आहे

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली

गोस्वामी यांना काल अलिबाग पोलिसांनी वास्तू विषारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केली सुमारे दीड तास चौकशी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या पत्नीने हे प्रकरण पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता न्यायालयानं प्रकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि त्यात दोषी आढळल्यामुळेच गोस्वामी यांना अटक करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणतीही कारवाई सूड वृत्तीनं करत नाहीत असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा सत्तेचा गैरवापर असल्याचं म्हटलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घटना आणिबाणीची आठवण करून देणारी असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली माजी म्ख्यमंत्री तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका ट्वीट संदेशातून या कारवाईवर टीका करत शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन आणिबाणीचं समर्थन करणाऱ्या मानसिकतेचं दर्शन घडवत असल्याच म्हटल आहे गोस्वामी यांना अटक करुन राज्य सरकारनं घटनेनं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे

त्या काल मुंबईत माध्यम प्रतिनिधींसोबत बोलत होत्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत असून विद्यार्थी शिक्षक आणि पालकही अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत गृंतले आहेत या पार्श्वभूमीवर परंपरागत पद्धतीनं मिळणारी दिवाळीची सुट्टी या वर्षीही देण्यात येणार असून त्यासंबंधीचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असं गायकवाड यांनी सांगितलं दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचं आयोजन करू नये अशा सूचनाही शाळांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

ते काल नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी काहीच हालचाल केलेली नसल्याचा आरोप पाटील यांनी केला

विदेशातून आयात झालेला कांदा मोठ्या शहारत पोहोचल्याने स्थानिक बाजारात कांद्याची मागणी कमी झाल्यानं भाव घसरत असल्याचं बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितलं दरम्यान भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी आणि विपणन संस्था नाफेडनं परदेशी कांदा पाच हजार रुपये क्विंटल या दरानं कांदा आयात करण्याऐवजी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून याच दराने कांदा खरेदी करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे दिवाळीचा सण तोंडावर आल्यानं शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी आणत आहेत मात्र दरात मोठी घसरण झाल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे

जालना तसंच लातूर जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

बीड शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते घरी परतले त्यानंतर काल पहाटे त्यांचं अचानक निधन झालं काही महिन्यांपूर्वीच ते बीड जिल्हा कारागृह अधीक्षक म्हणून रूजू झाले होते त्यापूर्वी ते मुंबई इथं कारागृह अधीक्षक म्हणून कार्यरत होते

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी काल कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आदेश जारी केले त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे या आदेशान्सार सामाजिक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रम तसंच मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येऊन साजरे होणारे कार्यक्रम घेण्यावरही बंदी कायम ठेवण्यात आली आहे राज्यातली धार्मिक स्थळं उघडण्याच्या मागणीसाठी तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिरासमोर आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीने घेतला आहे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासह प्रमुख साध्संत या आंदोलनास सहभागी होणार आहेत लातूर जिल्ह्यात उदगीर रेल्वे स्थानकावर मालधक्का आणि शेड उभारणीसाठी रेल्वे विभागानं मंजूरी दिली आहे उदगीर आणि परिसरातल्या व्यापाऱ्यांना दळणवळणच्या दृष्टीनं याचा लाभ होणार आहे या मंजुरीसाठी उदगीर रेल्वे संघर्ष समिती तसंच खासदार सुधाकर श्रंगारे यांनी सातत्यानं पाठप्रावा केला होता मालधक्का उभारणी निर्णयाचं उदगीरच्या व्यापाऱ्यांनी स्वागत केलं आहे

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल ही माहिती दिली आज दुपारी साडेबारा वाजता अमित देशम्ख यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं या चर्चासत्राचं उद्घाटन होणार आहे हे चर्चासत्र फेसबुक लाइव्ह आणि यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांसाठी खुले राहणार आहे चित्रपट आणि माध्यम मनोरंजन क्षेत्रातलं महाराष्ट्राचं अग्रस्थान बळकट करणं राज्य चित्रपट निर्मिती आणि मनोरंजन माध्यम केंद्र प्रस्थापित करणं आणि या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणं हा या चर्चासत्राचा उद्देश आहे

यानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी राज्यातल्या रंगकर्मींना शुभेच्छा दिल्या आहेत

रंगकर्मींनी या काळात संयम दाखवत शासनाला पूर्ण सहकार्य केलं असून कोविडचं संकट द्र होऊन पुन्हा नाट्यगृहात लवकरच तिसरी घंटा वाजेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

पोखर्णी पेडगाव त्रिधारा टाकळी कुंभकर्ण याठिकाणी हे आंदोलन करण्यात आल

ते काल उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत जाहीर करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची टिंगल केली असल्याचं ते म्हणाले